ते काल राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दल मांडलेल्या आभारदर्शक ठरावावरच्या चर्चेला उत्तर देत होते जनगणना आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही या सामान्य प्रशासकीय बाबी आहेत आणि खूप आधीपासून त्या चालू आहेत राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीतून मिळणाऱ्या माहितीचा उपयोग सरकारी योजनांचे लाभ गरीबांपर्यंत थेट पोचवण्यासाठी उपयोगी येणार आहेत त्याला विरोध करणा यांची मानसिकता गरीबविरोधी आहे असं ते म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत लोकांची दिशाभूल करणं विरोधकांनी थांबवावं असं आवाहनही त्यांनी केलं या प्रश्नावर विरोधकांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका त्यांनी केली डोंबिवलीमधल्या नागरी भागात असलेल्या प्रदृषणकारी कंपन्या नगराबाहेर हलवण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी केली आहे त्यांनी काल डोंबिवलीत रासायनिक प्रदूषणामुळे झालेल्या गुलाबी रस्त्याची पाहणी करून झाल्यावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सर्व संबंधित शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली

या कंपन्यांनी एकतर सुरक्षा उपकरणं लावावीत नाहीतर टाळं ठोकावं असा श्राारा मुख्यमंत्र्यांनी दिला लातूर िं होणाऱ्या दुसऱ्या शिवार साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक कवी फ

मराठवाडा साहित्य परिषदेच्या लातूर शाखेचे अध्यक्ष जयद्रथ जाधव यांनी काल लातूर क्षे ही माहिती दिली

मराठवाङ्यात विविध क्षेत्रातल्या योगदानासाठी दिला जाणारा गोविंद सन्मान यंदा नकाशाकार पंडितराव देशपांडे यांना जाहीर झाला आहे अकरा हजार रुपये सन्मानपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरुप आहे

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद देशपांडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचं हे पाचवं वर्ष आहे